दिवसांवर सणाचा आनंद घेताना आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांचं राज्यातल्या जनतेला आवाहन आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी आणि इतर सहआरोपींची हंगामी जामीनावर सुटका करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश भारताच्या कारखानदारी क्षमता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा महत्वाच्या क्षेत्रांकरता उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनं औषधं निर्मिती स्वयंचलित वाहनं आणि त्याचे घटक वस्त्रोद्योग आणि अन्न उत्पादनं या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे या योजनेमुळे भारतीय कारखानदारी जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी सक्षम होईल गुंतवणूक आकर्षित करेल निर्यात वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यामुळे उत्पादन आणि निर्यातीबरोबरच देशात रोजगाराच्या संधीही वाढतील असं ते म्हणाले फिक्कीनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे

सिंधुद्गांत कोरोनाचा प्रभाव आता कमी होतोय

केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखणं आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं कोविड महामारी आणि त्यावरच्या उपाययोजनांचा आढावा आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी घेतला सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना ते भेटले यात महाराष्ट्र उत्तराखंड मणिपूर मिझोराम त्रिपूरा मेघालय आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत तिथल्या कोरोना चाचण्या वाढवाव्यात असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या जनआंदोलनाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या घटत असली तरी रुग्णसंख्येत आणि मृत्यूदरात भर पडते आहे असंही ते म्हणाले

सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्यातल्या नागरिकांना दीपावलीच्या शूभेच्छा देताना केलं आहे आपण स्वतःही केवळ सोशल मिडीया ईमेलद्वारे शूभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे घरच्या घरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचं पालन करून साजरे केले आहेत आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामी आणि इतर सहआरोपींची हंगामी जामीनावर सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत मुंबई उच्च न्यायालयानं अर्णबचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती

या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातले ज्येष्ठ समाजवादी नेते चंद्रकांत शांताराम उर्फ बापू नेरुरकर यांचं आज फोंडाघाट इथं निधन झाल

मधु दंडवते यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम केलं होते अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच काम मार्गदर्शक होत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत तसंच बक् नाथ पै वाचनालयाची निर्मिती आणि फोंडाघाट गांवच्या विकासात त्यांचं महत्वपूर्ण योगदान होत पालघर जिल्हयाच्या किनारपट्टी भागांत विविध स्थलांतरित पक्षी दरवर्षी आपली हजेरी लावत असतात यंदाही या पक्षांची वर्दळ सुरू झाली आहे आमच्या पालघरच्या वार्ताहर नीतू चौरे यांनी याबाबत माहिती दिली

जनावरांमधला लम्पी विषाणूजन्य त्वचा रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रित करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेचा पश्संवर्धन विभाग गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवत आहे

पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक घरोघरी जाऊन पाळीव जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस देत आहेत

सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देणं हे या समितीचं उद्दिष्ट आहे मंत्रीमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन बातमीदारांशी बोलत होत्या सांडपाणी प्रकिया पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन आरोग्य शिक्षण अशा क्षेत्रांना सार्वजनिक खाजगी भागीदारीचा लाभ मिळतो

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहून केंद्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला

या महिन्याच्या सुरवातीपासून तापमानात मोठी घट होऊ लागली आहे नाशिक जिल्ह्यात थंडी वाढत आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे